संचारबंदी लागू झाल्यानंतर शहरांमधील रस्त्यांवरची वर्दळ घटल्याचं दिसून आलं मुंबईत नागरिकांचा संचारबंदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईतल्या सर्व बाजारपेठा कडकडीत बंद आहेत औरंगाबाद शहरातही सर्वत्र बंद पाळण्यात येत आहे नांदेड शहरात मात्र या संचारबंदी मोडीत काढत आज सकाळी नागरीकांनी भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जालना शहरातल्या रस्त्यांवरही रहदारी दिसत असून पोलिस नागरिकांना घरीच थांबण्याचं आवाहन करत आहेत

राज्यांनी उपचारासाठी उपयुक्त ऑक्सिजनचा योग्य वापर करावा आणि नासाडी होणार नाही याकडे लक्ष द्यावं असे निर्देश केंद्रानं दिले आहेत

न्यायव्यवस्था हा लोकशाही व्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा स्तंभ असून तो मजबूत करण्यासाठी उत्तम दर्जाच्या विधी शिक्षणाची आवश्यकता असल्याचं सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटलं आहे नागपूर शहराजवळच्या वारंगा इथल्या महाराष्ट राष्टीय विधी विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीचं उद्घाटन काल सरन्यायाधीशांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रीय दृष्टीकोन आणि चारित्र्य विकसीत करण्यासाठी हे विद्यापीठ निश्चितच महत्त्वाचं योगदान देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांबरोबर संवाद साधला या परिस्थितीत जनतेच मनोधैर्य उंचावण तसंच या आपत्तीतून बाहेर पाडण्यासाठी जे प्रयत्न विविध पातळ्यांवर सुरु आहेत त्यामध्ये मुख्यमत्र्यांना सहकार्य करून अधिकाधिक लोकांपर्यंत ते पोहोचवण्यामध्ये राज्यपालांनी महत्त्वाची भूमिका पार पाडावी असंही नायडू यांनी म्हटलं आहे

ज्याप्रमाणे महामार्ग महत्वाचे आहेत त्याचप्रमाणे शेती विकासासाठी पाणंद रस्ता महत्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलं

जी गुडुप्प यांनी गावातल्या नागरिकांची भेट घेऊन कोविड विषयक जनजागृती केली तसंच नागरीकांना लस घेण्याचं आवाहन केल

दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली

शासनाने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे

जिल्हा प्रशासनानं या इंजेक्शनचा काळाबाजार टाळण्यासाठी नियमावली तयार केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे